पुणे महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मिळकत कर आणि बांधकाम श्ल्क विभागाचं उत्पन्न यंदा घटलं आहे

पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी होऊ लागल्याने महापालिकेने दोन करोना चाचणी केंद्रे तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे ढोले पाटील रस्त्यावरील महात्मा फुले शाळेतील नमुना गोळा करण्याचे केंद्र आणि केळेवाडी इथल्या सुंदराबाई राऊत दवाखान्यातलं केंद्र बंद करण्यात आले आहेत

संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ प्रवीण दबडघाव आणि प्णे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी आज ही माहिती दिली पुण्यातलं जनजीवन आणि सांस्कृतिक विश्व पूर्ववत व्हावं हीच आपल्या सर्वांची इच्छा आहे तसे प्रयत्न आहेत आपण सर्वांनी यापुढच्या काळातही काळात काळजी घेतली तर हे संकट लवकरच जाईल असा विश्वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज व्यक्त केला प्ण्यभ्रषण दिवाळी अंकाचं प्रकाशन आज फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली कट्ट्यावर उत्साहात पार पडले त्यावेळी ते बोलत होते या प्रकाशन समारंभाला पुण्यभूषण फौंडेशन आणि त्रिदल संस्थेचे अध्यक्ष डॉ सतीश देसाई यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावर्षीच्या अंकातील पहिले मानाचे पान वैशाली हॉटेल चे जगन्नाथ शेट्टी यांना समर्पित करण्यात आलं आहे त्याच बरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांचे पुणेकरांचे आणि अनिवासी प्णेकरांचे लेख आठवणी हे यावर्षीच्या प्ण्यभ्रषण दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य आहे असं देसाई यांनी यावेळी सांगितलं

त्यामुळे पुण्याचं वैशिष्ट्य मानलं जाणाऱ्या या सांस्कृतिक परंपरेला यंदा मात्र तडा जाणार असल्याचं चित्र दिसत आहे दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून अगदी पाडवा आणि लक्ष्मीपूजनापर्यंत दररोज शहराच्या विविध भागात या दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन सुरू असतं आणि स्थानिक नागरिकांकडूनही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो अनेक प्रथितयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांनाही दिवाळी पहाटचे नवे व्यासपीठ उपलब्ध होत असते यंदा मात्र शहरातील नाट्यगृह खुली करण्याबाबतचा निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही शिवाय गर्दी टाळण्यासाठी अनेकविध उपाय योजले जात असल्यानं दिवाळी पहाटेचे जाहीर सांस्कृतिक कार्यक्रम होणे यंदा अशक्य आहे त्या पार्श्वभूमीवर बऱ्याच संस्था आणि संघटनांनी ऑनलाईन दिवाळी पहाट साजरी करण्याच्या दृष्टीनं विचार सुरू केला आहे येरवडा परिसरातील आंबेडकर रोड चौक ते शास्त्रीनगर चौक रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्यास मान्यता मिळाली पाहिजे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या नगरसेविका श्वेता चव्हाण यांनी दिला आहे

दुबईहून आलेल्या एका प्रवाशाच्या सामानात हे सोन सापडलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं सोनं खोडरबमध्ये ठेवून बॅगच्या हँडलमध्ये लपवण्यात आल होतं हवामान पुणे आणि परिसरात उद्या हवामान कोरड राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे